आज दिवसभरात सुमार ि हजार रुग्ण आढळलही चिंताजनक बाब आह असं मुख्यमंत्री म्हणाल उच्खा वर्षी कोरोनाची सुरुवात झाली तद्वी आपल्याकडऱ्विविधा नव्हत्या ऑक्सिजन बद्द्स रुग्णालयं प्रयोगशाळा पुरधी नव्हत्या आता आपण सुविधांनी सज्ज आहोत मात्र आता वाढत चाललेली संसर्ग आपण थांबवला नाही तर या आरोग्य यंत्रणात्त्व कमालीचा ताण यर्ट्वित म्हणून सामाजिक जबाबदारीचं भान ठर्छिन वागणं महत्वाचं आह्य असं त्यांनी सांगितलं सर्व काही खुलं करा म्हणून नियम मोडून आंदोलनं करणार क्रिाता जस्त्री संसर्ग पसरतोय तक्वि वाचवायला यक्तिर नाहीत

त्यामुळमास्क घालणं सुरक्षित अंतर ठक्षिां हात सतत ध्रत राहणं ही आपली व्यक्तिगत जबाबदारी असून ती सर्वानी पार पाडण्यासाठी मी जबाबदार ही मोहीम सुरु करत असल्याचं त्यांनी जाहीर कल्लि गर्दी वाढत असून राजकीय सामाजिक धार्मिक अशा कार्यक्रमांना परवानगी मिळणार नाही तसद्यानियम न पाळणारी मंगल कार्यालयं सभागृहं हॉटस्कि उपाहारगृहं यांच्यावर कडक कारवाई करण्याचानिर्देश प्रशासनाला दिल्याचंही त्यांनी सांगितलं कोविडची साथ तीव्र असतानाही महाराष्ट्र थांबला नाही

एमएमआरडीएच्या काही प्रकल्पांना सुरुवात झाली पर्यटन असो किवा कृषी क्षद्व असो आपण विकासाची कामं सुरूच ठक्की

कामं थांबणार नाहीत मात्र आता गर्दी करून याच क्रिठलक्षी कार्यक्रम होणार नाहीत तर ती ऑनलाईनच करण्याच्या सूचना दिल्याचं मुख्यमंत्री म्हणाल धानमंत्र्यांसमक्तनीती आयोगाच्या बर्क्कीत आपण कार्यालयीन वक्ती बदलण्याबाबत धोरण असावं अशी मागणी कल्ली असल्याचा पुनरुच्चारही मुख्यमंत्र्यांनी कल्ली

अशी मागणी करुन राज्य सरकार फक्त केंद्रावर बोट दाखवत असद्वीतर राज्य सरकार आहत्रिरी कशाला असा प्रश्नही त्यांनी यावळी उपस्थित कला

त्यात मनोरंजन खानपान सुविधा उपलब्ध असा वि मर्ट्रीमध्य असणाऱ्या जाहिराती खानपान आणि इतर मनोरंजनाच्या सुविधा वस्तू विक्रीच िधिकार हस्तिबंधित खाजगी गूंतवणूकदारांना असतील याचा फायदा त्यांना होणार आहा ब्रा मद्री प्रकल्पाची सुरुवात एक दीड वर्षात होईल असं गडकरी यांनी सांगितलं या कोचस्त्री मालकी प्राधान्यानं विदर्भातल्या उद्योजकांना दिली जाईल

जिल्ह्यात काल एका महिलद्वी कोरोनामुळमृत्यू झाला

जिल्ह्यात काल एका कोरोनाबधिताचा मृत्यू झाला

काल जिल्ह्यातल रुग्ण कोरोनामुक्त झाल तिर एका रुग्णाचा मृत्यू झाला

अहमदनगर जिल्ह्यात नगर औरंगाबाद मार्गावर दक्षिड फाट्याजवळ आज पहाटक्विफ्ट कार आणि खाजगी बस यांची टक्कर होऊन झालख्वि अपघातात कारमधल्या पाच जणांचा जागीच मृत्यू झाला हस्विर्वजण जालना जिल्ह्यातील असल्याचं समजतं पहाट बीनच्या सूमाराला हा अपघात झाला त्यात स्विफ्ट कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आह अपघाताची माहिती समजताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घटकन स्थानिकांच्या मदतीनं मदतकार्य कलि आणि जखमींना नद्याक्षा फाटा इथल्या ग्रामीण रुग्णालयात हलवलं परंतु या पाचही जणांचा उपचाराआधीच मृत्यू झाला

पहाटक्री वक्रीअसल्यानं दोन्ही वाहनं भरधाव वस्पिं जात असावीत त्यातच चालकाचं नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहा बिसमधल्या कुणालाही दुखापत झालरीी नाही

शहरातील जिमखान क्लब उपहार गृह सिनक्ती हॉल इथं काटक्वीर चाचपणी करून करोनासंबधी नियमांचं पालन न करणाऱ्यांविरुद्ध ही कारवाई कल्ली